सरन्यायाधीश एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेखालचं नऊ न्यायाधीशांचं घटनापीठ साठ याचिकांची सुनावणी करत आहे त्यात मंदिर प्रवेशाव्यतिरिक्त मुस्लिम महिलांना मशीद आणि दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी आलेल्या याचिकांचाही समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष म्युन्युअल मॅक्रोन यांनी शुक्रवारी दूरध्वनीवरुन चर्चा केली यावेळी दोघांनी विविध विषयांवर आणि खास करुन आखाती देशातला तणाव कमी करण्यासाठी जबाबदारीनं पुढे येण्याबाबत चर्चा केली

दोन्ही देशांच्या सैनिकी तसंच नागरी औष्णिक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा करण्यात आली या दोन्ही वृद्धींगत करण्यावरही उभय पक्षी जोर देण्यात आला फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी काश्मिरमधल्या सद्यस्थितीबाबतही चर्चा केली रस्ते सुरक्षेबाबत लोकांना शिक्षित करणं आवश्यक असल्याचं मत परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे ते आज रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित परिसंवादात बोलत होते

रस्ते अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्याचं आवाहन त्यांनी केलं जागतिक तसंच आशियाई विकास बँकेनं रस्ते सुरक्षा वाढीसाठी तसंच अपघातप्रवणं क्षेत्रं कमी करण्यासाठी सात हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिल्याचंही ते म्हणाले केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी रस्ते सुरक्षा क्षेत्रात काम करणा यांना एकत्र येऊन अपघात कमी करण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं देशात प्रतिवर्षी साडेचार लाख अपघात होत असून त्यात दीड लाख लोकांना जीव गमवावा लागतो

असंही राजनाथसिंग यांनी सांगितलं नैर्सगिक आपत्ती किंवा तिर अनपेक्षित कारणांमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा म्हणून केंद्रातर्फे प्रधानमंत्री फसल बिमा योजना राबवण्यात येते आज या योजनेला चार वर्ष पूर्ण होत आहेत

काही नैर्सगिक अटळ संकटांमुळे पिकांचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांच्या मिळकतीवर मोठा परिणाम होऊ नये म्हणून ही योजना सर्वंकष विमा कवच देते

तसंच तिर अनेक नोंदणी प्रक्रियेत आहेत असं दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्रशासनानं सांगितलं आहे विद्यार्थ्याच्या हितासाठी सर्व प्राध्यपकांनी आपले वर्ग सुरु करावेत आणि तिर शैक्षणिक कामं मार्गी लावावीत यासाठी प्रशासनानं निवेदन लागू केलं आहे जेएनयूतल्या दोन शिक्षक संघटनांनी असहकार पुकारण्याचं जाहीर केल्यानंतर प्रशासनानं हे पाऊल उचललं आहे परिसर सामान्य होण्यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नात या असहकारामुळे बाधा येत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे

जेएनयु प्रशासनाला या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवावीत यावेत तसंच ते पोलिसांना द्यावीत असे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला दिली या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह विचार विनिमय केल्यानंतर कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी

येडियुरप्पा यांनी जाहीर केलं आहे ते आज रायचूर श्वें वार्ताहरांशी बोलत होते भाजपाच्या तिकिटावरं पोटनिवडणूक जिंकलेल्या उमेदवारांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येईल असं ते म्हणाले

उत्तर भारतात पाऊस आणि बर्फवृष्टी सुरुच असून कारगिल आणि लेह लडाखच्या काही भागात काल रात्रीपासून जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे यामुळे कारगिलमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे लेह आणि कारगिलमधली वाहतूक थांबवण्यात आली आहे या मोसमातला हा सर्वात मोठ हिमवर्षाव आहे कश्मिरमधेही काल रात्री हिमवर्षाव झाला असून त्यामुळे श्रीनगर आणि विर भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे श्रीनगर जम्मू महामार्ग त्यामुळे आज सलग दुस या दिवशी वाहतुकीसाठी बंद राहील उत्तराखंडामधेही बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली आहे राज्याच्या तुरळक भागात पाऊसही पडला आहे

आज झालेल्या कबड्डीच्या मुलामुलींच्या सामन्यात हरयाणानं चारही सुवर्णपदकं मिळवली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना उद्या मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल आकाशवाणीवरुन दुपारी एकपासून या सामन्याचं थेट समालोचन प्रसारित केलं जाईल रात्री दहा वाजेपर्यंत किंवा सामना संपेपर्यंत ते चालू राहील

ओमनचे सुलतान काबूस बिनी सैद अल सैद याच्या दूखवट्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या नेतृत्वाखाली भारताचं शिष्टमंडळ ओमनला जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शोकसंदेश नकवी सुलतान सय्यद हैथम बिन तारिक बिन तैमूर अल सईद यांच्याकडे पोचवतील भारत सरकार आज शासकीय दुखवटा पाळत आहे

यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणा या भारतीय हवाई दलाच्या चित्ररथाची छोटी प्रतिकृती आज प्रदर्शित करण्यात आली संचलनात सहभागी होणा या सुखोई आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या हलक्या हेलिकॉप्टर्ससह नव्यानं तैनात झालेली चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स ही यंदाची विशेष आकर्षणं आहेत